बुलढाणा जिल्ह्यातील कापूस खरेदीनं शेतकऱ्यांना दिलासा

त्यासंबंधात महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजीव कुमार यांनी काल एक अधिसूचना जारी केली

मोठ्या सम्रहाच्या कार्यक्रमावरील बंदीमात्र कायम राहणार आहे

जावडेकर पुणे आणि परिसरातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर केन्द्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माद्घ्यामातून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला

स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून स्थानिक प्रशासनानं काही वैद्यकीय सूविधांची मागणी केली आहे त्यावर या बैठकीत चर्चा आणि ठोस निर्णयाची अपेक्षा आहे पणे कोरोना पुणे शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या बाराशेपेक्षा जास्त झाली आहे ऑगस्ट अखेर वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा अंदाज घेऊन आरोग्य सुविधा निर्माण करण्याचं आव्हान प्रशासनासमोर असून त्यादृष्टीने तयारी सूरू करण्यात आली आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून प्णे महापालिकेतर्फे कोरोनाच्या दिवसभरातील चाचण्या साडेपाच हजारापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत यामुळे रूग्णसंख्या जरी वाढलेली दिसत असली तरी रुग्णांवर उपचार होण्यात मदत होत आहे

याबरोबरच ऑक्सिजन आणि आय सी यु बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत

शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे औरंगाबाद पर्यटन कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे देशभरातील पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आली त्यामुळे पर्यटन व्यवसायाला कोट्यावधी रुपयांचं नुकसान सोसावं लागत आहे औरंगाबाद जवळच्या अजिंठा आणि वेरूळ इथल्या पर्यटन व्यवसायालाही या नुकसानीची झळ लागली

कोरोना संसर्गामुळे देशभरातील पर्यटनस्थळ बंद करण्यात आली त्यात महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जवळच्या अजंठा आणि वेरूळ लेण्यांचाही समावेश आहे या दोन लेण्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आला आहे

परिस्थिती सामान्य होऊन पुन्हा एकदा ही पर्यटन स्थळं पर्यटकांनी कधी गजबजतील अशीच प्रतीक्षा आता सगळ्यांना आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना संसर्गपार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर अनेक दिवस कापूस खरेदी सुरू नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडूनग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे थांबले होते त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत येऊन त्याला नाईलाजाने कमी भावात आपला शेतमाल विकावा लागला असता परंत् शासनाच्या शासकीय काप्स खरेदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे दरम्यान कापसाचे बाजारातील दर हमी दरापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्राकडे होता त्यानुसार शासकीय खरेदीचे नियोजन करून कोरोना काळात केंद्र शासनाच्या भारतीय कापूस निगमतसेच राज्यसरकारच्या कापूस पणन महासंघाने आतापर्यंत दहावर्षातील विक्रमीकापूस खरेदी केली परिणामी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्यभाव मिळाल्याने केंद्र तसेच राज्य शासनाला प्रती शेतकरी समाधानी असल्याच्या भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलढाणा

त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत

अशी माहिती नांदेड डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक डॉ

नागरगोजे यांनी दिली आहे

मिरजेतील पोलीस ठाण्यात मेस्मा कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील एका खासगी रुग्णालय कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाकडून आरक्षीत करण्यात आले आहे चंद्रपूर् कोरोना विषाणू संकट काळात चंद्रपूर जिल्ह्यात आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांच्या सन्मानासाठी रक्षा बांधनाच्या दिवशी त्यांना विशेष भेट देणार असल्याचं संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितलं

अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे नंदरबार नंद्रबार जिल्ह्यातील नंद्रबार आणि शहादा तालुक्यात वाढती कोरोणा रुग्णांची संख्या लक्षात घेता याठिकाणी जलद गतीने स्वॅब तपासणीसाठी मोबाईल स्वॅब कलेक्शन युनिट कार्यन्वीत करण्यात येणार असल्याची माहीती नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे पावसाळ्याच्या अनुंशगाने साथीचे आजार आणि कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वॅब तपासणी आणि त्वरित उपचार करणं गरजेचं आहे यापार्श्वभूमीवर या यूनिटद्वारे नागरीकांच्या घरी जावून तपासणी करण्यात येणार आहे निधन सांगली सांगली मिरज आणि क्पवाड महापालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांचे काल निधन झालं महापालिकेच्या गेल्या वीस वर्षात ते तीनवेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले होते

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार